हे सर्व जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली यावेळी रुग्णालयातले डॉक्टर तसंच कर्मचाऱ्यांनी त्यांना टाळ्या वाजवून निरोप दिला

भारतीय आय्र्विज्ञान संशोधन परिषद आयसीएमआरकडून ही माहिती देण्यात आली

चाचण्याच्या क्षमतेत वाढ केली जात असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

यापैकी दहा विमानं संयुक्त अरब अमिरातीला अमेरिका इंग्लंड मलेशिया आणि बांग्लादेशला प्रत्येकी सात सात सौदी अरब कुवैत फिलिपाईन्स आणि सिंगापूरला प्रत्येकी पाच तर ओमान बहारिन आणि कतार देशातल्या भारतीयांना आणण्यासाठी दोन विमानं जाणार असल्याचं एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं सांगितल्याचं या बातमीत म्हटलं आहे

राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल रत्नागिरीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आज राज्यभरातल्या सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक होणार असून त्यात परीक्षांबाबतचा निर्णय होईल असं सामंत यांनी सांगितलं बैठकीत होणाऱ्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री आणि राज्यपालांना दिल्यानंतर दोन दिवसांत परीक्षांबाबतचा निर्णय जाहीर होईल असं सामंत यांनी सांगितलं आहे

त्यान्सार ऑरेंज झोन मध्ये असलेल्या लातूर जिल्ह्यातली मद्याची दुकानं सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाने मुभा दिली होती मात्र जिल्ह्यात मद्यविक्री दरम्यान सुरक्षित अंतराचं पालन होत नसल्याचं काल प्रशासनाला आढळून आलं त्यामुळे आजपासून मद्याची दुकानं प्न्हा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आहेत पुढील आदेश येईपर्यंत हा नियम लागू राहील